खासगी प्रयोगशाळा मनमानी करत जास्तीची रक्कम घेत असल्याबद्दल न्यायालयानं नाराजी व्यक्त केली डॉक्टरांना पी पी ई किट देण्याच्या मागणीसाठी दाखल तीन याचिकांवर काल सुनावणी करताना न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या पीठानं डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी योद्ध्याप्रमाणे काम करत असून त्यांचं रक्षण करणं आवश्यक असल्याचंही नमूद केलं डॉक्टरांना वैयक्तिक संरक्षक उपकरण आणि अन्य सुविधा देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले जात असल्याचं सराकरनं सांगितलं

कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी अनेक राज्यांनी केली आहे त्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली यावेळी अनेक नेत्यांनी आपल्या राज्यासाठी मदत वाढवून मागितली तर अनेक नेत्यांनी या बैठकीतही टाळेबंदीचा कालावधी वाढवण्याची मागणी केली या बैठकीत राज्यसभेतले विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद शिवसेना खासदार संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार सहभागी झाले होते टाळेबंदीचा कालावधी वाढण्याची शक्यता आझाद यांनी या बैठकीनंतर व्यक्त केली दरम्यान पंतप्रधान येत्या शनिवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार आहेत या वेळी कोरोना विषाणू प्रादुर्भाव प्रतिबंध आणि उपचारांसोबतच टाळेबंदीच्या मुदतीसंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे

तर काल या आजारानं राज्यात आठ जणांचा मृत्यू झाला

हे तिन्ही रूग्ण अगोदर बाधित असलेल्या रूग्णांचे नातेवाईक आणि संपर्कात आलेले रूग्ण आहेत जिल्हा सामान्य रूग्णालयात काल कोरोना विषाणूची बाधा झाल्यासारखी लक्षणं आढळलेले नवीन आठ रूग्ण भरती झाल्याची माहिती रुग्णालयाचे प्रमुख डॉ

बीड जिल्ह्यातल्या आष्टी तालुक्यात पिंपळा इथंही एक कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आला आहे

चार दिवसांपूर्वी हे दोघे बीड जिल्ह्यात दाखल झाले आरोग्य प्रशासनाने अहमदनगरमधूनच त्यांचे लाळेचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते यातील एक जणांचा अहवाल हा सकारात्मक आला असून अन्य एकाचा अहवाल प्रतिक्षेत आहे दरम्यान या दोघांच्या संपर्कात आलेल्या तीन जणांना बीडच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांचे नमुनेही तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत

यापैकी सात जण दुसऱ्या राज्यातले असून एक जण यवतमाळ जिल्ह्यातला आहे सात जणांपैकी चार उत्तर प्रदेशचे दोन पश्चिम बंगालचे तर एक दिल्लीचा आहे हे सातही जण तब्लिगी जमातशी निगडीत आहेत तर सकारात्मक असलेला आठवा व्यक्ति या सात जणांच्या संपर्कात आला होता परिचर्या प्रशिक्षित नागरिकांनी वैद्यकीय सेवेसाठी पुढे यावं असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं आहे ते काल सामाजिक संपर्क माध्यमांवरून जनतेशी बोलत होते सैन्याच्या वैद्यकीय विभागातून निवृत्त झालेले सैनिक निवृत्त परिचारिका तसंच परिचर्या प्रशिक्षण घेतलेल्या आणि सध्या वैद्यकीय सेवा देण्यास इच्छुक नागरिकांनी कोविडयोद्धा जीमेल डॉट कॉम या संकेतस्थळावर आपली माहिती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे नागरिकांनी घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा कापडापासून घरी बनवलेले मास्क पुनर्वापरापूर्वी योग्य पद्धतीनं धुवून घ्यावेत एकवेळ वापरण्याचे मास्क नष्ट करताना आवश्यक खबरदारी घेण्याची सूचना मुख्यमंत्र्यांनी केली ते म्हणाले जर जीवनावश्यक वस्तूंसाठी घराबाहेर पडत असाल तर मास्क वापरा आणि हे मास्क दुकानात जाऊन घेण्याची आवश्यकता नाहीये चांगलं स्वच्छ आपलं कापड असतं त्या कापडाच्या तीन चार घड्या घालून छान आपलं नाक आणि तोंड कव्हर केलं तर हा मास्क घरच्या घरी बनवू शकतो

हे मास्क केवळ आता नाही मला तर असं वाटतं यातून बाहेर पडल्यानंतर सुध्दा पुढच्या काही दिवस आपल्याला वापरायला पाहिजे कारण हा विषाणू कसा कुठून जाता आहे अजून कोणाच्या लक्षात आलेलं नाही आहे

मात्र हे साहित्य खरेदी करताना त्यांच्या गुणवत्तेबाबत काळजी घेणं आवश्यक असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं नागरिकांनी घरच्या घरी व्यायाम करावा कोरोना विषाणू प्रादुर्भावाचं संकट ओसरल्यावर आर्थिक संकटाशी सामना करावा लागण्याची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी शारीरिक तसंच मानसिक द्रष्ट्या सक्षम असणं आवश्यक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केलं

दिल्लीत हे संमेलन सुरू असताना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी जमातचा प्रमुख मौलाना साद याची अपरात्री दोन वाजता भेट घेतली होती असंही देशमुख यांनी म्हटल्याचं पीटीआयचं वृत्त आहे या संमेलन स्थळापासून पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असूनही पोलिसांनी हे थांबवलं नाही या कार्यक्रमाला परवानगी का दिली असा प्रश्नही देशमुख यांनी विचारला आहे

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली अंगणवाडी सेविका मदतनीस आशा कार्यकर्त्या ग्रामपंचायत कर्मचारी आणि आपले सरकार सेवा केंद्रांतर्गत काम करणारे केंद्र चालक संगणक परिचालकांनाही हे विमा संरक्षण मिळणार असल्याचं मुश्रीफ यांनी सांगितलं

दर्जा आणि गुणवत्तेबाबतच्या मानकाव्यतिरिक्त इतर साहित्य वापरून तयार केलेल्या किट आणि मास्कची विक्री ही अनधिकृत समजण्यात येणार असून अशा किट आणि मास्कची विक्री करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं राज्य शासनानं अधिसूचनेद्वारे जाहीर केलं आहे

बारावीच्या विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी लर्न फ्रॉम होम म्हणजेच घरी असतांनाही अभ्यासक्रम पूर्ण कसा करता यावा यासाठी शालेय शिक्षण विभागानं हा निर्णय घेतला डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू डॉट इ बालभारती डॉट इन या संकेतस्थळावर पीडीएफ स्वरुपात बारावीचा अभ्यासक्रम उपलब्ध करुन देण्यात आला आहे शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक घेऊन यासंदर्भात सूचना दिल्या होता

राज्यातल्या स्वस्त धान्य द्कानांमधून धान्याचं वितरण सुरळीत सुरु असल्याचं अन्न नागरी प्रवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री छगन भ्जबळ यांनी सांगितलं

टंचाई भासवून चढ्या दरानं विक्री करणाऱ्या दुकानदारांवर कारवाई करण्यात येत असल्याचंही त्यांनी सांगितलं

ते म्हणाले आपल्या जवळ असलेल्या एकंदर सगळ्या माहितीवरून क्ठंही आपण फेज थ्री मध्ये नाहीच हे मी या निमित्तानं सांगेल

एक स्पाईक ज्याला मी म्हणतो तो मोठा येत असतो

ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना बाधित रूग्णांची संख्या शून्य आहे अशा ठिकाणी नागरिकांना मोकळीक देण्यात येईल मात्र ज्या ठिकाणी ही संख्या वाढते आहे त्या ठिकाणी टाळेबंदी वाढवण्यात येईल असं आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी यावेळी स्पष्ट केलं

उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली देशातल्या विविध भागांमध्ये अशा प्रकारच्या टनेलचा वापर केला जात असल्याचं ते म्हणाले यामध्ये पाण्यात एक टक्का सोडियम हायड्रोक्लोराईडच्या मिश्रणाचा वापर केला जातो टनेलमधून जाण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला चार ते पाच सेकंदाचा वेळ लागतो

मात्र कोणत्याही प्रकारची अॅलर्जी असणाऱ्यांनी या टनेलमध्ये प्रवेश करणं योग्य नसल्याचंही सामंत यांनी नमूद केलं

यावेळी गरजू गोरगरिबांना अन्नधान्याचं वाटप करण्यात आलं

वैयक्तिक कार्यालयीन किंवा कोणत्याही कारणासाठी बाहेर असताना मास्क लावावा लागणार आहे हा मास्क देखील चांगल्या दर्जाचा किंवा घरी बनवलेला असणं बंधनकारक आहे मास्क लावला नसेल तर अशा व्यक्तीला अटक केली जाईल तसा आदेश मुंबईचे पालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी काल जारी केला

पोलिस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी काल हे आदेश जारी केले

नगरपरिषदेचे सुमारे अडीचशे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते मंगळवारी सायंकाळी या कर्मचाऱ्यांना मारहाण झाली होती या प्रकरणी चालकाच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केल्यानंतर काही आरोपींना अटक करण्यात आली उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी पालिकेने काम बंद ठेवलं आहे

ते काल या संदर्भातल्या बैठकीत बोलत होते शिधापत्रिका नसलेल्या नागरिकांना शासनाच्या नियमानुसार अन्नधान्य मिळणार असल्याचं देशमुख यांनी सांगितलं

त्यांचे घशातल्या स्रावाचे नमुने औरंगाबाद इथल्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत सध्या इथं एका कोरोना विषाणूग्रस्तावर उपचार सुरू आहेत

कर्तव्यावर असलेल्या पोलीसांना हात धुण्यासाठी जिल्ह्यात तीनशे लिटर सॅनिटायझर देण्यात आलं असून मास्क हँडग्लोज चष्मे आदी साहित्यही वितरित करण्यात आलं आहे

यामध्ये बाधित महिलेच्या शिक्षिका मुलीचाही समावेश आहे या शिक्षिकेनं रांजणी इथं पोषण आहाराचं वाटप केलं होतं

याविषयी अधिक माहिती देत आहेत आमचे वार्ताहर प्रशासनानं मागील आठवडाभरात याठिकाणी आवश्यक सुविधांची सर्व कामं युध्द पातळीवर पूर्ण केली आहेत

सुरक्षेसाठी पीपीई किट आणि मास्कचा आवश्यकसाठाही उपलब्ध करून देण्यात आला आहे

जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हा प्रशासनानं एक दिवसाआडची संचारबंदी पुन्हा बदलण्याचा निर्णय घेतला आहे जिल्ह्यात आजपासून अत्यावश्यक सेवेची द्कानं सकाळी सात ते साडे नऊ वाजेपर्यंत सुरु राहतील असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे त्याचबरोबर घाऊक विक्रेत्यांकडून किरकोळ विक्रेत्यांना खरेदीसाठी सकाळी सहा ते दहा ही वेळ वगळून खरेदी करण्याचे आदेश दिले आहेत

यामुळे पोलिसांना कोणत्याही संसर्गापासून सुरक्षित राहात येईल

आपला हा अहवाल नकारात्मक आल्याचं देशमुख यांनी सांगितलं वैद्यकीय शिक्षण मंत्री या नात्यानं कार्यरत असताना आपल्याला लागण झाल्यास इतरांना प्रादुर्भाव होऊ नये त्याचप्रमाणे कुटुंबियांनाही याचा त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याच्या द्रष्टीने आपण ही चाचणी करून घेतल्याचं ते म्हणाले

मराठवाड्यातल्या सर्व गरीब कुटुंबियांना मदत देण्याची तयारी गुरुद्वारा बोर्डानं दर्शवली असल्याचं बोर्डानं दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलं आहे

परभणी जिल्ह्यातल्या मानवत इथं बसस्थानक परिसरातल्या मजूरांना आमदार सुरेश वरपूडकर यांनी काल जीवनावश्यक वस्तुंचं वाटप केलं

यापैकी एकाला अटक करण्यात आली असून दुसरा आरोपी फरार आहे परभणी जिल्ह्यात अशा प्रकारचे पाच गुन्हे दाखल झाले आहेत

परभणी इथल्या श्री साईबाबा जन्मस्थान मंदिर श्री साई स्मारक समितीच्या व्यवस्थापन मंडळातर्फे मुख्यमंत्री सहायता निधीस एक लाख रुपयाचा निधी काल सुपूर्द करण्यात आला

औरंगाबाद शहरातही अनेक बँक शाखांच्या बाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचं दिसून आलं या ठिकाणी खातेधारक योग्य अंतर राखत रांगेत उभे होते

याची दखल घेत त्यांनी हे आवाहन केलं दरम्यान प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जिल्ह्यातल्या सर्व पेट्रोल पंप धारकांनी पुढील आदेशापर्यंत अत्यावश्यक सेवेसाठी असणाऱ्या वाहनचालकांनाच पेट्रोल द्यावेत असे आदेश परभणीच्या पोलीस अधिक्षकांनी जारी केले आहेत